पंजाबमध्ये वाघा अटारी सीमेवर पाकिस्तानी सैन्यानं अभिनंदन यांना भारतीय सैन्यदलाकडे सोपवलं त्यानंतर जे वैद्यकीय तसंच इतर तपासणीसाठी अमृतसरमार्गे दिल्लीत पोहोचले अभिनंदन यांचं देशभरातून स्वागत होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी ट्वीट करून अभिनंदन यांचं स्वागत केलं आहे चार दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये घुसखोरी केलेल्या पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना अभिनंदन यांचं मिग विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलं त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतलं होतं

भारतानं मसूद विरोधात ठोस प्रावे दिल्यास पाकिस्तान सरकार आजारी असलेल्या मसूदविरोधात कारवाई करेल असं कुरैशी यांनी म्हटलं आहे दरम्यान पुलवामा हल्ल्यात जैश ए मोहम्मद संघटनेचा हात असल्याचे सविस्तर पुरावे गेल्या ब्धवारीच भारतानं पाकिस्तानला दिले आहेत या संघटनेचे पाकिस्तानात अनेक दहशतवादी तळ असल्याच्या प्राव्यांचाही यात समावेश असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

या कारवाईत एका अधिकाऱ्यासह पाच सैनिकांनाही वीरमरण आलं दरम्यान काल पाकिस्ताननं सीमेपलिकडून केलेला उखळी तोफांचा मारा आणि गोळीबारात तीन ग्रामस्थांचा मृत्यू झाला केंद्र सरकारनं स्ट्रडंट इस्लालमिक मुव्हमेंट ऑफ इंडिया सिमी या दहशतवादी संघटनेवरची बंदी आणखी पाच वर्षानं वाढवली आहे या संघटनेनं समाज विघातक कारवाया सुरुच ठेवल्यानं हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय ग्रहमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे

ते काल ध्वळ्यात कॉप्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या पहिल्या जाहीर सभेत बोलत होते राफेल खरेदी शेतकरी कर्जमाफी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेवरही त्यांनी टीका केली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचीही यावेळी भाषणं झाली

धूत यांना बँकेकडून सूमारे एक हजार आठशे पंचाहत्तर कोटी रुपये कर्ज देताना झालेली अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तपासासाठी ही चौकशी केली जात आहे या दोघांची मुंबई आणि इतरत्र असलेली पाच निवासस्थानं आणि कार्यालयांमध्ये एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली

या योजनेचा दुसरा हप्ता येत्या एक एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे

ऊर्जा निर्मितीसाठी पुरेसा कोळसा उपलब्ध असून नवीकरणीय ऊर्जेमुळे ऊर्जा निर्मितीत राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं

पोलीस पाटलांचं मानधन आता साडेसहा हजार रुपये तर होमगार्डना पाचशे सत्तर रुपये कर्तव्यभत्ता मिळेल या दोन्ही पदांच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा आणि अटल निव्रत्ती वेतन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या या उपसमितीमध्ये चंद्रकांत पाटील सुभाष देसाई राम शिंदे महादेव जानकर पंकजा मुंडे विष्णू सवरा एकनाथ शिंदे राजकुमार बडोले आणि संभाजी पाटील निलंगेकर या मंत्र्यांचा समावेश आहे या उपसमितीची पहिली बैठक आज होणार आहे

मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात जालना जिल्ह्यातल्या बदनापूरचे भाजपचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए

प्रसाद बन वाङ्मय प्रस्कार लेखक शिरीष कणेकर यांना तर मातुश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान प्रस्कार ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांना जाहीर झाला आहे अकरा हजार रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरूप आहे

पृथ्वीराज तौर यांना देण्यात येणार आहे प्रत्येकी पाच हजार रूपये रोख सन्मानपत्रसन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे

या दोन्ही धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे तीन पूर्णांक दोन आणि चार पूर्णांक तीन एवढी नोंदवली गेली

लातूर तालुक्यात हंरगुळ या गावी संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्रातल्या तीन विद्यार्थ्यांनी काल लेखनिकाच्या सहाय्याने दहावीचा पहिला पेपर सोडवला

यामध्ये उदवाहन सरकता जिना इलेक्ट्रॉनिक कोच संकेत प्रणाली नवीन प्रवेश तथा बाहेर पडण्याचा मार्ग आणि वायफाय सुविधा यांचा समावेश आहे मुंबई करता नवीन रेल्वे गाडीचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवला असून अतिरिक्त पादचारी पुलासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचं यावेळी सांगण्यात आलं

माहिती प्रसारण मंत्रालयाच्या आऊटरिच ब्यूरो विभागाच्या पूणे शाखेनं आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित विषयांवर द्रक श्राव्य पद्धतीनं माहिती दिली जात आहे मुलांसाठी प्रश्नमंज्षा तसंच खेळही घेतले जाणार आहेत हे प्रदर्शन उद्यापर्यंत सर्वांसाठी खुलं आहे

बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण प्रस्कार जाहीर झाला आहे आज हा प्रस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे मोरे या हिंगोली इथून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक हिंगोली समाचार या वर्तमान पत्राच्या संपादक आहेत

सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज हैद्राबाद इथं खेळला जाणार आहे